संवाद लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय लष्कराच्या कमांडर परिषदेला आजपासून सुरुवात

अन्य निर्बंध लागू आणि मान्सूनच्या माघारीमुळे बहुतांश उत्तर भारतात हवामान कोरडं मान्सून उद्या महाराष्ट्राचाही निरोप घेण्याची शक्यता

मोदी तेल कंपन्या नीती आयोग आणि पेट्रोलियम आणि भुगर्भ वायू मंत्रालयानं आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील प्रमुख तेल आणि भुगर्भ वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत भारत हा कच्च्या तेलाचा तिसरा मोठा खरेदीदार देश असून एलएनजी चा चौथा सर्वांत मोठा आयातदार देश असल्यानं जागतिक तेल आणि वायू क्षेत्रात भारताचं स्थान महत्वाचं आहे त्यामुळं केवळ निष्क्रिय खरेदीदाराच्याच भूमिकेत न राहता या क्षेत्रातील घडामोडींमध्ये सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं गेल्या पाच वर्षांपासून नीती आयोग दर वर्षी पंतप्रधानांचा तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद घडवून आणत आहे

लष्कराच्या या सर्वोच्च पातळीवरील चार दिवसांच्या परीषदेचं अध्यक्षपद लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे भूषवणार आहेत

या परिषदेला लष्कराचे सर्व कमांडर आणि लष्करी मुख्यालायांचे प्रमुख उपस्थित असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत नौदल प्रमुख एडमिरल करमबिर सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदोरिया हे उद्या या परिषदेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे बिहार निवडणक बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे

यापैकी काही मतदारसंघांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव असल्यानं सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे प्रचाराची वेळ संपत आल्यानं सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत गेल्या तीन ते चार दिवसांत सार्वजनिक सभा आणि प्रचार फेऱ्यांना जोर आला आहे बिहार शरीफ इथं झालेल्या सभेत भाजपचे अध्यक्ष जे

नड्डा यांनी राष्ट्रीय जनता दलावर टीका केली या पक्षाच्या सत्ता काळात बिहारमध्ये अपहरण उद्योग सुरू होता आणि हेच लोक आता रोजगार देण्याची भाषा करत आहेत असं नड्डा म्हणाले

याशिवाय लोक जन शक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्याही काल स्वतंत्र सभा झाल्या

ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा कोरोना निर्बंधामुळे शिवाजी पार्क मैदाना ऐवजी सावरकर स्मारकाच्या सभागृहात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घ्यावा लागला यावेळी ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांवर टीकेची तोफ डागली राज्यांना जर पैसे मिळत नसतील तर ही जीएसटीची पद्धत फसलेली आहे पंतप्रधानांनी सुद्धा प्रामाणिकपणे चूक मान्य करून त्यात सुधारणा केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केल

दसरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काल सर्वत्र दसरा घरातच शस्त्रपूजन करून साधेपणानं साजरा करण्यात आला दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याची प्रथा आहे अनेकांनी अगदी निकटवर्तियांपुरती ती मर्यादितपणे पाळली सीमोल्लंघनाला जाणार्यांणची संख्याही तुलनेत किरकोळच होती नागरिक खरेदीसाठी मात्र घराबाहेर पडले होते दरवर्षी दसऱ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा संचलन आणि रावणदहनासह विविध कार्यक्रम कोरोनाच्या कारणानं रद्द करण्यात आले होते केरळ विद्यारंभ केरळमध्ये काल दसऱ्याच्या मुहूर्तावर हजारो बालकांनी विद्यारंभ केला वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींनी मिळवलेल्या विजयाचं प्रतिक असलेला दसरा शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी सर्वात पवित्र मानला जातो या दिवशी केरळमध्ये गुरु बालकाचा हात आपल्या हातात धरून त्याच्याकडून तांदळाच्या राशीवर किंवा वाळूमध्ये ओम हरीश्री गणपते नम असं लिहून घेतात दरवर्षी राज्यातील मोठ्या मंदिरांमध्ये हा कार्यक्रम होतो यंदा मात्र कोरोना परिस्थितीमुळं नागरिकांनी आपापल्या घरीच हा कार्यक्रम केला

जिल्हा पोलिसांनी लोन वरड्ट म्हणजेच घरी परत या अशी मोहीम राबवली जात आहे या मोहिमेअंतर्गतच या नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असल्याची माहिती दंतेवाडा पोलिसांनी दिली

देश कोरोना कोरोना विरोधातील लढाईत भारतानं महत्वाचा टप्पा गाठला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज ट्विटरवर सांगितलं

पोलंडमध्ये दोन आठवडे शाळा आणि रेस्टॉरंटस् बंद ठेवण्यात येणार आहेत फ्रान्समध्येही संचारबंदीची मुदत वाढवण्यात आली आहे फ्रान्समध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त आहे जर्मनीत बर्लिनमध्ये गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याबाबतचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत डेन्मार्क बेल्जियम स्पेन इटली या देशांतही नव्यानं काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत